ठाकरे यांचे व्यावसायिक भागीदार उन्मेश जोशी यांनाही ईडीनं नोटीस बजावली असून जोशी आज ईडी समोर हजर झाले आहेत जोशी आणि ठाकरे यांनी भागीदारीत सुरू केलेल्या या व्यवसायातून ठाकरे बाहेर पडलेले आहेत दरम्यान राज ठाकरे यांना राजकीय आकसापोटी ही नोटीस बजावण्यात आल्याचं मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणूक काळात ठाकरे यांच्या सभांमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली होती विधानसभा निवडणुकांच्या काळात हे टाळण्यासाठी ही नोटीस बजावली गेल्याची टीका देशपांडे यांनी केली अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद विवाद प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही घटनापीठाच्या पाच न्यायमूर्तीं पैकी न्यायमूर्ती एस ए बोबडे आज उपलब्ध नसल्यानं आज सुनावणी होणार नसल्याचं न्यायालयानं सर्व खटल्यातल्या सर्व पक्षांना सांगितल्याचं पीटीआयच्या व्त्तात म्हटलं आहे

तेजपाल यांच्या माजी सहकारी महिलेने त्याच्या विरोधात लैंगिक शोषण केल्याची तक्रार केली आहे हे आरोप रद्दबातल करण्याच्या मागणीसाठी तेजपाल याने दाखल केलेली याचिकाच न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या पीठाने रद्दबातल केली आणि या प्रकरणाची सुनावणी पुढच्या सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल भूतानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावरून परतले

संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यात पंतप्रधानांची राजक्मार शेख मोहम्मद बीन झायेद अल नाहयान यांच्याशी भेट होईल या भेटीत द्वी पक्षीय प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय परस्पर संबंधावर चर्चा होईल

अशा प्रकारे समन्स बजावण्याची पाकिस्तानची ही चौथी वेळ आहे

श्रीनगर जिल्ह्यातल्या एकशे नव्वद प्राथमिक शाळा आज पुन्हा सुरू झाल्या बहुतांश शिक्षक शाळेत उपस्थित होते मुलांची उपस्थितीत मात्र तुरळक आहे काश्मीर खोऱ्यातल्या पन्नास पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातले निर्बंध कालपासून शिथील करण्यात आले असून या भागात काहीही अप्रिय घटना घडली नसल्याचं शासकीय प्रवक्ते रोहित कंसल यांनी सांगितलं श्रीनगर शहरात अनेक भागात द्रध्वनी सेवा बहाल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली

शिवसेना भाजप युतीकडून अंबादास दानवे तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाबूराव कुलकर्णी या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्य लढत होत आहे

आज भारताच्या साईप्रणीतचा सामना कॅनडाच्या जेसन अँथनी याच्याशी तर एच एस प्रणॉयचा सामना फिनलँडच्या ईटू एन्टी ओस्करी हायनो याच्याशी होणार आहे महिला एकेरीत पी व्ही सिंधूला पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे

देशाच्या दोन्ही संघांनी पहिल्या फेरीतील आपापला प्रत्येकी एक एक सामना जिंकला असून भारतीय महिला संघाचा उद्या चीनसोबत सामना होणार आहे